झारखंड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्वाजे आणि सचिवालयाच्या इमारतीची पायाभरणी मोदी यांच्या हस्ताझिाली

जैविक दहशतवाद हा सध्याचा खरा धोका असून त्याचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सद्या विभाग आघाडीवर असायला हवा असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहा

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारनं बँकिंग आणि गृहनिर्माण क्षक्रिसाठी भांडवल उपलब्ध करुन दिलं तसंच बँकांच विलिनीकरण कल्याचं तस्हिणाल प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी केंद्रसरकारच्या पोषण अभियान या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रशंसा क्ली आहा सेहान तसंच किशोरवयीन मुलं गरोदर आणि बालकांना स्तनपान दग्तो या महिलांचं पोषण सुधारणं हा या अभियानाचा उद्दधी आह द्वेधीतल्या हरित क्रांतीच प्रणक्त असलखित डॉक्टर स्वामीनाथन यांनी अन्न सुरक्षक्रिन पोषण सुरक्षदि भर दखिाची वक्त आली असल्याचं म्हटलं आहा संशक्त आणि सदृढ समाजासाठी आहारात उष्मांक आणि डाळींचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचं तम्हिणाला आहारातल्या सूक्ष्म पोषण मूल्यांच्या कमतरतमुळांतिर्माण होणा या कुपोषणाकडळिक्ष दण्वाची गरज त्यांनी व्यक्त कली तीन दर्शाच्या दौ यावर गर्लिद्वाजेष्ट्रपती रामनाथ कोविंद काल रात्री स्वित्झर्लंडला पोचला ते आज बर्न विद्यापिठात व्याख्यान दध्यिर आहर्त त्यानंतर स्वित्झर्लंडमधल्या भारतीय समुदायानं आणि भारतमित्रांनी आयोजित क्विल्खा स्वागत समारंभाला तउिपस्थित राहतील उद्या स्वीस संसदर्वफंडिरल कौन्सिलच्या सदस्यांना कोविंद संबोधित करणार आहेत त्यानंतर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल आणि दोन्ही दधीमधसिहकार्य प्रस्थापित करण्यासाठीच्या करारांवर सह्या होतील उद्या संध्याकाळी भारत सिवत्झर्लंड व्यापार गोलमद्वी परिषदली राष्ट्रपती उपस्थित राहणार आहती जम्मू कश्मीरमधले निर्बंध बहुतांश भागात शिथिल क्रिं असून परिस्थिती जसजशी सामान्य होईल तसतसे त्विरही भागांमध्विर्बंध शिथिल कल्ल्यातील असं प्रशासनानं स्पष्ट कले आहे

कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे श्रीनगरच्या रस्त्यांवर खासगी वाहनं तसंच लोकांची वर्दळही वाढली आहे असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं कमी वजनाच्या सहज वाहून नेता येण्याजोग्या स्वदक्षी बनावटीच्या टैंकविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली भारतीय सैन्यासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आंध्र प्रदेश इथल्या करनूल इथं ट्रायपॉड लाँचरच्या साहाय्यानं या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे या क्षेपणास्त्रानं अगदी अचूक लक्ष्य साधलं असं संरक्षण मंत्रालयानं जारी क्लिल्या पत्रकात म्हातिं आहे

त्यापैकी पाचजणांची ओळख प जी आह डी बस मुंबईहून बेळगावकडे निघाली होती

त्या ट्रकला मागून आलेल्या बसनं धड़क दिल्यानं हा अपघात झाला

गेले दहा दिवस उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा शेव ड्डा दिवस

प्रमुख मार्गावरच्या विसर्जन मिरवणुकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे

शहरातल्या प्रमुख विसर्जन मिरवणुकांमध्ये लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे अनेक मार्गावरची वाहतूक दुसरीकडे वळवली असून काही मार्ग बंद ठेवले आहेत असममधत्तिकीआणि वायू उत्खनन वाढवण्यासाठी ओएनजीसी अर्थात तस्तीआणि नैसर्गिक वायू महामंडळ तस्तीहजार कोटी रूपयांहन अधिक गुंतवणूक करणार आहा गुंवाहाटी इं काल रात्री ओएनजीसीनं ही घोषणा क्ली

लंडनमधल्या युनिव्हर्सि महाविद्यालयाच्या शास्वज्ञांनी नासाच्या हबल अंतराळ दुर्बिणीच्या साहाय्यानं गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारावर हे संशोधन केलं आहे नेचर ऍस्ट्रॉनॉमी या पत्रिकेत हस्तिशोधन प्रकाशित झालं आहे विद्यापीठाचे मुख्य शास्त्रज्ञ जिओव्हाना शिमेती यांनी सांगितलं कि पहिल्यांदाच सौरमंडळातल्या दुस या ग्रहावर पाणी सापडलं आहे

मध्य प्रदेशातल्या अतिवृष्टीनं या आधीचसिर्व विक्रम मोडीत काढले आहेत या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे

संततधारेमुळे यमुना नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे इंदिरासागर बर्गी ओंकारेश्वर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे